गंगापूर तालुक्यातल्या फुलशिवरा इथंही तीन रुग्ण आढळले आहेत

यामध्ये जिल्हा रुग्णालयातल्या एका परिचारिकेसह मालेगाव बंदोबस्तावरून परत आलेल्या राज्य राखीव दलाच्या एका सैनिकाचा समावेश आहे या दोघा बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी सांगितलं

वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली

नाशिक शहरासह इगतपूरी कसारा आणि अन्य ठिकाणाहून दोन दिवसांत हे मजूर मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले

राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली या कृतीदलात उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन आणि उद्योग विभागाचे विकास आय़ुक्त हर्षदीप कांबळे यांचा समावेश आहे या कृती दलातील ज्येष्ठ अधिकारी सध्या अमेरिका इंग्लड जर्मनी जपान दक्षिण कोरिया तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांशी चर्चा करत असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे आकर्षणाचे केंद्र रहावं तसंच आलेले प्रस्ताव वेगाने अंमलात यावेत यासाठी तपशीलवार धोरण तयार करत आहेत कोरोना प्रादुर्भावामुळे चीनमधील ग्रुंतवणूक अन्यत्र वळवण्याबाबत प्रगत राष्ट्रात चर्चा सुरू असून यातील अनेक देशांचे ग्रंतवणूकदार वाटाघाटींसाठी तयार झाले आहेत महाराष्टासाठी ही आश्वासक बाब असल्याचं उद्योग मंत्री देसाई यांनी सांगितलं

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व पाच उमेदवारांनी आज विधीमंडळात हजर होत उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला काँग्रेसकडून राजेश राठोड आज द्पारी अर्ज भरणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाकडून आज आणखीन दोन अर्ज दाखल करण्यात आले भाजपकडून चार उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत मात्र यापूर्वी भरलेल्या अर्जात काही त्रटी असल्या तरीही उमेदवारी कायम असावी म्हणून अतिरिक्त दोन अर्ज भरले असल्याचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं अर्ज तपासणीनंतर कोणते अर्ज मागे घ्यायचे याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं दरेकर यांनी सांगितलं निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भाजपची भूमिका असल्याचं दरेकर यांनी नमूद केल